काँग्रेस खासदार राहल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मुद्दा मांडण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी स्थगन प्रस्ताव दिला यासंदर्भात निवेदन करताना फडनवीस यांनी सावरकरांबाबत केलेला उल्लेख कामकाजात न घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली त्यावरून विरोधी पक्षानं जोरदार घोषणाबाजी करून निषेध दर्शवला तत्पूर्वी सदनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपाच्या सदस्यांनी याच मुद्यावरून राहुल गांधी यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दोनवेळा स्थगित करावं लागलं या प्रकरणी सदनाबाहेर बातमीदारांशी बोलताना फडनवीस यांनी सावरकरांबाबतचे उद्गर कामकाजातून काढण्याचे आदेश दिले जात असताना मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याबद्दल निषेध व्यक्त केला सोळा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत मांडण्यात आल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी साडे सातशे कोटी रुपयांच्या मागण्या करण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदतीचं आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीकाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली विदर्भ सिंचन घोटाळा प्रकरणाची सी बी आय मार्फत चौकशी करावी यासाठी दाखल याचिकेसंबधात मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितलं आहे या घोटाळ्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून सी बी आय कडे वर्ग करावी या मागणीसाठी याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठात मागच्या आठवड्यात याचिका दाखल केली होती लाचलुचपत प्रतिबंध विभागानं मागच्या महिन्यात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादी काँग्रसचे नेते तसंच तत्कालीन विदर्भ सिंचन विकास महामंडाळचे अध्यक्ष अजित पवार यांना क्लीन चिट दिली होती अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा धामणगाव रेल्वे पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदावर काँग्रेसच्या सदस्याची निवड झाली तर चांद्र रेल्वे पंचायत समितीत सभापती आणि उपसभापती पदावर भाजपाच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाली या दोन्ही ठिकाणी काल निवडणूक झाली

विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या सरोज आहिरे यांनी राष्ट्रवादी कॉप्रेस कडून निवडणूक लढवण्यासाठी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता तर शिवसेनेचे दिलीप दातीर यांनी मनसेकडून निवडणूक लढविण्यासाठी राजीनामा दिला होता त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे

जिल्ह्यात सुमारे साडे सहा लाख हेक्टर क्षेत्रातल्या पीकांचं नुकसान झाल्यानं साडे पाच लाख शेतकरी बाधित झाले आहेत

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी मुंबईतल्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनी काल निदर्शनं केली या कायद्याला विरोध म्हणून दिल्लीतल्या जामिया विद्यापीठाल्या विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून विद्यार्थ्यांनी ही निदर्शनं केली मातुभाषेतल्या शिक्षणामुळे मुलांच्या संकल्पना अधिक चांगल्या रितीनं स्पष्ट होतात त्यामुळे मुलांना मराठी माध्यमातूनच शिकवायला हवं असा सुर मुंबईत झालेल्या मराठीप्रेमी पालक महासंमेलनात उमटला मराठी अभ्यास केंद्र आणि परळच्या आर

मूलांमधली जिजीची भिती द्र करणं ही पालकांची जबाबदारी आहे मत अभिनेता सुमित राघवन यांनी संमेलनातल्या एका सत्रादरम्यान मांडलं

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात काल रात्री पून्हा अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं कापसाच्या आणि तुरीच्या पिकाचं नुकसान झालं आहे याआधी झालेल्या अवकाळी पावसाच्या दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी वाचवलेला आणि सुकवून ठेवलेला कापूस कालच्या पावसात ओला झाला याशिवाय गेल्या काही दिवसांमधल्या ढगाळ वातावरणामुळे तूरीच्या पिकावरचं रोगाचं प्रमाणही वाढलं आहे अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे पालघर जिल्ह्यात विरारमधल्या कुंभारपाडा ध्वें मोबाईल उपकरणाच्या द्कानात काल रात्री दोन जणांनी चोरीच्या उद्देशानं गोळीबार केला या गोळीबारात या द्कानाचा मालक विशाल गुप्ता याचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे